बँकॉक इथं झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरिन आणि दिपक सिंग यांनी पटकावलं रौप्य पदक

विजेवर चालणा या वाहनांच्या चार्जरवरचा करही अठरा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला आहे येत्या एक तारखेपासून हे नवीन कर लागू होणार आहेत स्थानिक प्राधिकरणांना विजेवर चालणारी वाहनं भाडेतत्वावर घेताना लागू असलेल्या करातून परिषदेनं सूट दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित केलं केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जीएसटी परिषदेची झालेली ही पहिलीच बैठक होती परिषदेच्या या आधी झालेल्या बैठकीत जीएसटी अंतर्गत नोंदणी करण्यासाठी उद्योगांना आधार कार्डाचा वापर करायला संमती देण्यात आली होती तसंच जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणा या उद्योगांना दहा टक्के दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली होती विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या तसंच चार्जरवरच्या करात कपात करण्याच्या निर्णयांचं स्वागत करतानाच यामुळे पर्यावरणाला मदत होईल असं वाहन उद्योगाचं म्हणणं आहे

विजेवर चालणाऱ्या वाहन उत्पादक संस्थेनं पर्यावरणाच्या दृष्टीनं घेतलेल्या या निर्णयाची प्रशंसा केली आहे जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचा महत्त्वाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक असलेला मुन्ना लाहोरी ठार झाला अत्याधुनिक स्फोटकं तयार करण्यात तो कुशल होता आणि काश्मीरच्या दक्षिणेकडच्या भागात दहशतवाद्यांची भर्ती करण्याचं काम तो करत होता अनेक नागरिकांना ठार करण्यातही त्याचा हात होता असं पोलिसांनी सांगितलं या चकमकीत झीनातुल इस्लाम नावाचा स्थानिक दहशतवादी देखील मारला गेला जम्मू कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलानं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे लष्कराचा एक जवान शहीद झाला आज सकाळपासून या भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार सुरू होता या गोळीबारात जखमी झालेला हा जवान उपचारांदरम्यान मरण पावला लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणा या पहिल्या लोकशाही पुरस्कारांचं वितरण आज मुंबईत झालं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया उपस्थित होते राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानं राज्यसरकारनं त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत

स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी निवडणुका पारदर्शक असायला हव्यात आणि यात सहभागी असलेल्यांचा गौरव करायला हवा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे लोकशाही पद्धतीतल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी व्यक्त केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कारगिल विजय दिवस निमित्तानं दिल्ली इथं आयोजीत कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील

तसंच प्रधानमंत्री कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल

गृह राज्य मंत्री नित्यानंद राव यांनी शाहीद जवानाच्या स्मृती स्थाळावर पुष्पहार अर्पण केला

लवकरच जम्मू आणि काश्मीर वरील दहशतवाद्यांच्या तावडीतून होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी ही माहिती दिली एनडीआरएफ नौदल तसंच स्थानिकांच्या मदतीनं हे बचाव कार्य राबवण्यात आलं

बदलापूर वांगणी दरम्यान चामटोली इथं महालक्ष्मी एक्सप्रेसमधे अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीआरएफ चे जवान तसंच अन्य बचाव कार्य करणा या संस्थानचं अभिनंदन केलं आहे

गढवाल आणि कुमाऊ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला

मुलभूत बदल घडवून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणसाठी सरकार कटीबद्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं ते नवी दिल्लीत सफदरजंग रुग्णालयाच्या आरोग्यसेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

उत्कृष्ट उपकरणांसह आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं सर्व तटवर्ती भागात सामुदायिक आकाशवाणी केंद्र उभारण्याचं योजना केंद्र सरकार तर्फे आखली जात आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी आज कोलकता इथं दिली सर्व प्रादेशिक वृत्त विभागाच्या प्रमुखांच्या बैठकीला ते संबोधित करत होते सर्व शैक्षणिक संस्थानादेखील सामुदायिक आकाशवाणी केंद्र उभारण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल

पर्यावरण मुक्त स्वच्छ शहरांसाठी विजेवर चालणा या गाड्या सौर ऊर्जा याना महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे या गाड्यांचे सुटे भाग बघ्ध्या यांच्यावरील आयातकर कमी करण्यासंदर्भात निती आयोग विचार करत आहे

बँकॉक इथं झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरिन आणि दिपक सिंग यांनी रौप्य पदक पटकावलं